त्याआधी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळ तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला

दुष्काळी परिस्थितील तलावातील गाळ छोट्या शेतक यांच्या शेतापर्यंत वाहतूकीसाठी राज्यस्थरीय अनुदानीत योजना तयार करत आहोत

आजरा तालुक्यातील आर्दळ गावाजवळ हिरण्यकेशी नदी खोऱ्यातील आंबेमोहोळ नाल्यावर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे

बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिंह यांनी ही माहिती दिली आपल्या जवळील शस्त्रसाठ्यासाहित हे नक्षलवादी शरण आल्याचं सिंह यांनी सांगितलं नक्षलवाद्यांचं हे आत्मसमर्पण म्हणजे सरकारच्या नक्षल पुनर्वसन धोरणाचं यश आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंघ यांनी म्हंटलं असून या घटनेबद्दल त्यांनी राज्य सरकार आणि पोलीस दलाचं अभिनंदन केलं आहे

या तिघांच्याही पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर काल त्यांना न्यायालया समोर हजर करण्यात आलं

मेहल चोक्सी सक्तवसूली संचालनालयानं पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला फरार सराफ मेहल चोक्सी याचा सहकारी दीपक कुलकर्णी याला काल हाँगकाँगहन आल्यावर कोलकाता विमानतळावर अटक केली दीपक कुलकर्णी हाँगकाँगमध्ये मेहल चोक्सीच्या बनावट कपनीचा संचालक होता सक्तवसुली संचालनालयानं आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांनी कुलकर्णी विरुद्ध लुक आउट नोटीस जारी केली होती

या गुन्ह्यांच्या तपासामध्ये समृहाच्या वित्तीय आस्थापनाच्या अभिलेखातून ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून पृढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे त्यामुळे अद्याप आपल्या ठेवींच्या रकमेची मागणी दाखल न केलेल्या ठेवीदारांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये अथवा जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून ठेवींच्या मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करावा असं आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकांनी केलं आहे

आज लक्ष्मीपूजन आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीचं आज सर्वत्र पूजन केलं जात या दिवसाचं व्यापारी वर्गात विशेष महत्त्व आहे घराघरातूनही पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलं जात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळी निमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं शरयू नदीच्या तीरावर काल तीन लाख पणत्यांची आरास करण्यात आली होती

या प्रसंगी फैझाबाद शहराचं अयोध्या असं नामकरण होत असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं स्वच्छतेची दिवाळी पुण्यातील निनाद या स्वयंसेवी संस्थेनं यंदा लवासा रस्त्यावरील आदिवासी आणि कातकरी पाङ्यांवर स्वच्छतेची दिवाळी साजरी केली ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून दरवेळी आगळे वेगळे आणि हटके उपक्रम राबविणाऱ्या निनाद संस्थेनं यंदा पुण्याजवळील लवासा रसत्यावर असलेल्या आदिवासी आणि कातकरी पाङ्यांवर जाऊन त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली नुसताच दिवाळीचा फराळ पणत्या आणि आकाशदिव्याची भेट त्यांना देऊन निनादचं समाधान झालं नाही तर स्वच्छतेचा संदेश यानिमित्त त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या हेतून या आदिवासी कातकऱ्यांना दैनंदिन स्वच्छतेच्या आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठीच्या वस्तुंचीही भेट दिली गेली

दिवाळी पालघर पालघर जिल्ह्यात पोलिसांनी माणुसकीचं दर्शन घडवत आगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली डहाणु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंक्राडी डोंगरीपाडा या गावातल्या आदिवासी आणि गरीब महिलांना तसंच मुलांना पोलिसांनी कपडे आणि मिठाई वाटली वालीव पोलीस ठाण्यातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वृद्वाश्रमात जाऊन दिवाळी निमित्त फराळाचं वाटप केलं

स्वैपाक करण्यासाठी आता या महिला लाकूड आणि गोवऱ्याचा नाही तर घरगुती स्वैपाकाच्या गॅसचा वापर करतात शिवाय ग्रामीण भाग स्वच्छ राखण्यातही त्यामुळे मदत झाली आहे ऐकुया सिंधुंदुर्ग जिल्ह्यातल्या कुंडाळ तालुक्यातील प्रणाली कुडाळकर ही लाभार्थी काय म्हणते गेली अनेक वर्ष आम्ही चूलीवर जेवण करत होतो त्यामुळे धूराचा त्रास व्हायचा यामुळे घराच्या भिंती खराब व्हायच्या डोळ्यांना पण त्रास व्हायचा जेवण तयार व्हायला वेळ लागायचा पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आमच्यासाठी उज्ज्वला गॅस योजना सुरु केल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा झाला आहे या योजनेतून आम्ही गॅसची शेगडी घेतली आहे आता आम्ही त्यावरचं सगळं जेवण करतो त्यामुळं वेळ सुद्वा वाचतो आणि त्रास पण होत नाही मख्यमंत्री मनगंटीवार अवनी वाधिणीला ठार मारल्याप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आपण केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा करणार असून गरज भासल्यास या प्रकरणाची चौकसी केली जाईल असं फडणवीस यांनी काल उस्मानाबाद इथं सांगितलं अवनी वाघिणीला ठार करावं लागल्याचं आम्हालाही वाईट वाटत आहे

सरकारलाही काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात असं मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना म्हणाले

या यात्रेचे राज्यात अन्न आणि औषध प्रशासनामार्फत आयोजन करण्यात आले आहे

या कालावधीत प्रभात फेरी आरोग्य विषयक व्याख्याने व शिबीर तसेच रक्तदान शिबीर व इतर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे चंद्रकांत पाटील कोल्हापर दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिली

त्यांना केंद्राच्या सहाय्यानं मदत करण्यात येईल

दष्काळ मागणी धळे राज्य सरकारनं धूळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँप्रेसचे आमदार काशिराम पावरा यांनी केली आहे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पावरा याच्यासह अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल तहसील कार्यालयासमोर कि दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं

तीन सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने जिंकल्यामुळे भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे हवामान पुणे आणि कोल्हापूर सह राज्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली उद्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे